केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक छत्तीसगड आणि केरळ या राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे त्या अनुषंगानं आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं एकत्रितपणे काम करत आहेत असं भूषण म्हणाले

आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे

राज्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी सरकारी वितरण माध्यमावर नोंदवावी असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे त्याचबरोबर या इंजेक्शनचा प्रवठा आणि मागणी यासंदर्भातल्या बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी राज्यांनी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असंही सांगण्यात आलं आहे

हवाई दलानं सरकारची मदत करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर आवश्यक औषधी उपकरणे यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या विमानातून वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे हवाई दलानं मुंबई कोचि विशाखापट्टणम आणि बंगळूरु इथल्या डॉक्टरांना दिल्लीतल्या कोविड रुग्णालयात सेवेसाठी पोहोचवलं आहे

याबाबतची माहिती नाशिकचे पोलीस आय़क्त दीपक पांडेय यांनी दिली काल ही दुर्घटना घडली होती पोलीस यंत्रणा तपास करत असल्याचं पांडेय यांनी सांगितलं

ते सांगली इथं बोलत होते प्राणवायू आणि रेमडीसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार प्रयत्नशील आहे येत्या काही दिवसात याबाबतची परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

यावर मलिक यांनी आक्षेप नोंदवला आहे

एप्रिल महिना संपत आला असतांना अजून मार्च महिन्याचे पगार झालेले नाहीत शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्यानं पैसे येऊनही वित्त विभागानं बिलं नाकारली आहेत याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिलं आहे परंतू अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली

विपिन ईटनकर यांनी काढले आहेत

आजपर्यंत गावात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला नाही माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमामुळे मोठी मदत झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं एकीच्या जोरावर आणि जागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरलं आहे